स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देशाची सेवा करताना आपले प्राण किंवा अवयव गमावणा या जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारले आहे

देशाच्या सशस्त्र दलाच्या महान कामगिरीला अभिवादन करण्यासाठीची ही एक छोटीशी कृती असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमात सांगितलं स्मारक ांडिया गेट आणि अमर जवान ज्योती यांच्या जवळच आहे या ठिकाणी भेट देणा यांना श्रे या जवानांबाबत माहिती मिळेल त्यांना कृतज्ञता व्यक्त करता येईल तसंच आणखी संशोधनही करता येईल

आजपासून दोन दिवस चालणा या या चर्चासत्रामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अगक्रम या विषयावर बोलतील राजकारणाच्या पलीकडे राष्ट्रीय अग्रक्रमाची व्याख्या असा यावर्षीच्या या चर्चासत्राचा विषय आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ तसंच नितीन गडकरी रवी शंकर प्रसाद आणि पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्यांचीही भाषणं या चर्चासत्रात होणार आहेत जम्मू काश्मीर आणि नक्षलग्रस्त राज्यांमध्ये तैनात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना मिळणा या जोखीम आणि प्रतिकूल स्थिती भत्त्यामध्ये वाढ करायचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठा समोर ही याचिका दाखल झाली आहे अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूत पूजा अर्चा करण्याचा हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करु नये असं भाजपाचे नेता सुब्रमण्यम् स्वामी यांनी म्हटलं आहे या प्रकरणी उद्या होणा या सुनावणी दरम्यान स्वामी यांनी न्यायालयात हजर व्हावं असा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं स्वामी यांना दिला होता परंतु त्यांच्या याचिकेवरची सुनावणी तात्काळ न करता स्वतंत्रपणे करावी अशी विनंती स्वामी यांनी केली आहे अयोध्या जमीन वाद प्रकरणात स्वामी यांनी हस्तक्षेप करु नये असं गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं तसंच याप्रकरणी मूळ याचिका कर्त्यांसमोरच याप्रकरणाची सुनावणी होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं दरम्यान स्वामी यांनी अयोध्या जमीन वाद प्रकरणात हस्तक्षेप करण्याची डिछा व्यक्त केलेली नसून केवळ अयोध्यातल्या रामजन्मभूमीवर पूर्जा अर्चा करण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची परवानगी मागितली आहे स्वामी यांच्या याचिकेची दखल घेतली असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे पाणी संवर्धनाविषयी अधिक जनजागृती होण्याची गरज असल्याचं केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली धिं राष्ट्रीय पाणी पुरस्कार सोहळ्यात आज ते बोलत होते पाणी संवर्धनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले नदी पुनरुज्जीवन प्रकारात लातूर जिल्ह्याला पहिल्या तर वर्धा जिल्ह्याला दुस य क्रमांकाचा पुरस्कार मिळाला जलसाठे पुनरुज्जीवन प्रकारात बीड जिल्हा अव्वल ठरला तर भूजल पुनर्भरण प्रकारात अहमदनगर जिल्हा सरस ठरला माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात दिल्ली न्यायालयानं आज पत्रकार प्रिया रामाणीना जामीन मंजूर केला लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळं अकबर यांना गेल्या ऑक्टोबर मधे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्या आरोपांविरोधात त्यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं स्थावर मालमत्तेवरचा कर कमी केल्याच्या निर्णयाचं विविध व्यापारी संघटनांनी स्वागत केलं आहे भारतीय औद्यागिक महासंघाचे महासंघालक चंद्रजित बेंनर्जी यांनी हा निर्णय ग्राहकांसाठी उपयुक असून त्यामुळे गृहनिर्माणाला चालना मिळेल असं म्हटलं आहे घरं खरेदी करणा यांना यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं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

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं राज्यपालांनी सर्वप्रथम पुलवामा धिं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आणि हल्ल्याचा निषेध केला कर्नाटक सीमा वादात शासन सातत्याने सर्वोच्च न्यायालयात ठोस भूमिका मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं दुष्काळ निवारणासाठी शासनानं केलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला तसंच विर विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा प्रशंसापूर्ण उल्लेख त्यांनी केला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला तसंच विधानभवन परिसरात मूक निदर्शनं केली

वाडूा याच्यावर देशाबाहेर तसंच देशात बिकानेर आणि राजस्थान ञे अवैध रितीनी विकत घेतलेल्या मालमत्तेबाबत चौकशी सुरु आहे

भुवनेक्षरच्या ताराबाई जतनीमधे कौशल्य विकास संस्थेच्या मुख्य परीसराचं उद्घाटन काल प्रधान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

राणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानने भारताशी व्यापार सुरु केला आहे या बंदरामुळं जमिनीनं वेढल्या गेलेल्या अफगाणिस्तानला दिलासा मिळाला असून हे बंदर भारत अफगाणिस्तान आणि आण या देशांच्या सहकार्याच फलित असल्याचं अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हटलं आहे

द फेवरिट या चित्रपटासाठी ऑलिव्हिया कोलमन हिनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर बोहेमियन हाप्सोडी या चित्रपटासाठी रामी मालेक यानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला प्रीन बुक हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला रोमा चित्रपटासाठी अल्फान्सो क्युअरॉन याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा हा बहुमान मिळाला माहिती पट प्रकारात भारतीय निर्माती गुनित मोंगा हिच्या पीरिअड एन्ड ऑफ सेंटेन्स या लघुपटानं बाजी मारली